ही हॅक्थ्रॉन आयआयटी मद्रास इथं नुकतीच झाली गस्खा वर्षी या हॅक्थ्रॉनचा पहिला भाग सिंगापूर इथं झाला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपाचे प्रमुख नेते या बैठकीतला उपस्थित होते दशीतल्या संशोधन कार्याला प्रोत्साहन द्यायला केंद्र सरकार जास्त महत्व दत्तीआहा असं मनुष्यबळविकास मंत्री रमधीपोखरियाल निःशंक यांनी सांगितलं तक्वाल चस्तिई इथं एका कार्यक्रमात बोलत होत क्वाजी प्रधानमंत्री दिवंगत लालबहादूर शास्त्री यांच्या जय जवान जयकिसान या घोषणस्त्रीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जय विज्ञान जय अनुसंधान ही घोषणाही जोडली आहा असं त्यांनी सांगितलं विज्ञान तंत्रज्ञान वास्तुरचना कला या क्षम्रीत झालखिा सुधारणंबद्दल निःशंक यांनी समाधान व्यक्त कलि

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी शैलेंद्र कुमार यांनी श्रीनग इथं बातमीदारांना ही माहिती दिली याबाबतचा अध्यादेश उद्या जारी होईल

याशिवाय काही माजी आमदारांनाही पुन्हा संधी देण्यात आली आहे दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या काही नेत्यांना उमेदवारीसाठीच्या एबी फॉर्मचं वाटप केलं आम आदमी पक्षानंही काल आणखी सात उमेदवारांची घोषणा केली यात जालन्यातून कैलास फुलारी यांच्यासह ठाणे सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातल्या उमेदवारांचा समावेश आहे सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून भाऊसाहेब रूपनर यांच्या नावाची घोषणा काल आमदार गणपतराव देशमुख आणि पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज दासना आणि हापूरला जोडणाऱ्या दिल्ली मेरठ पॅकेज थ्री या महामार्गाचं उद्वाटन करणार आहेत

या महामार्गावर एकूण सहा मार्गिका आणि महामार्गाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड बांधले आहेत

पक्षप्रमुख मायावती यांच्या मान्यतप्तही यादी जाहीर क्ल्याचं भारती यांनी सांगितलं

कमी दाबाच्या पट्ट्यामुळगुजरात आणि राजस्थानमधप्रिक्रस होत असून यस्त्री शनिवारपर्यंत तो कायम राहील असं त्यांनी सांगितलं कदाचित यदाचा पाऊस हा आतापर्यंत सर्वात जास्त रेंगाळलेली पाऊस म्हणता यईक असं तस्हिणाल विहाराष्ट्राचा मध्यवर्ती भाग बिहार उत्तर प्रदधी झारखंड पश्विम बंगाल पंजाब मध्यप्रदधी गुजरात ओदिशा मिझोराम त्रिपुरा कर्रळ लक्ष्यझीप या भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आह

गावदेवी इथल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

शोले चित्रपटात त्यांनी साकारलेली कालिया ही भूमिका आणि संवाद विशेष गाजले होते जबान संभालके या दूरदर्शनवरच्या गाजलेल्या मालिकेतून ते घराघरात पोचले होते मराठी बरोबच इंग्रजी रंगभूमीवरही त्यांनी आपल्या अभिनायाचा ठसा उमटवला होता भारताचा बॅडमिंटनपटू कौशल धर्मामेर यानं मालदिवची राजधानी माले इथं झालेल्या मालदिव आंतरराष्ट्रीय बॅडमिन स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं काल झालेल्या अंतिम सामन्यात कौशलनं सिरील वर्माचा सरळ सेटमध्ये पराभव केला

मिश्र दुहेरीत साईप्रतिक कृष्णप्रसाद आणि अब्विनी भट या जोडीला तसंच पुरुष दुहेरीत अरुण जॉर्ज आणि सन्याम शुक्ला या जोडीलाही उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं

या दोन्ही संघातला दुसरा सामना उद्या होणार आहे मोदी सरकारचं स्वच्छ भारत अभियान ह जिगासाठी चांगलं उदाहरण आह तसंच या अभियानामुळ आरतीय समाजाचा स्वच्छतक्रिड बिघायचा दृष्टीकोन बदलला आहा